त्याचप्रमाणे ते भारत अर्जेटिना उद्योग मंचाच्या पूर्ण सत्राला संबोधित करतील

तत्पूर्वी आज सकाळी राष्ट्रपती भवनात मॅक्री यांच समारभपूर्वक स्वागत करण्यात आलं त्यानंतर मॅक्री यांनी राजघा वर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आंदराजली वाहिली

पिकांच्या अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरियाणाच्या शेतक यांची प्रशंसा केली आहे ते काल सोनीपत क्षे हरियाणा सरकारनं आयोजित केलेल्या चौथ्या कृषी नेतृत्व शिखर परिषदेत बोलत होते पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणा या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढायला शेतकरी मदत करतील असा विधास राष्ट्रपतींनी व्यक्त केला मुलींचा जन्मदर तसंच व्यवसाय सुलभता वाढवण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आणि जनता प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले यावेळी राष्ट्रपतींनी काही शेतक यांना किसान रत्न आणि कृषी रत्न पुरस्कारांनं गौरवलं पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रपतींनी निषेध केला पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्करी ताफ्याची वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलानं सुरक्षाविषयक नवीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे वाहतूक नियंत्रणाबरोबरच ताफ्याची वेळ आणि त्यांचे थांवे यांची पुनर्रचना केली जाईल असं सीआरपीएफचे महासंचालक आर आर भौगगर यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं लष्कराची वाहनं जात असताना अन्य वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आल्याचं भाजागर म्हणाले

बैठकीदरम्यान जेटली वित्तीय एकत्रीकरणाच्या रुपरेषेसह हंगामी अर्थसंकल्पातले प्रमुख मुद्दे अधोरेखित करण्याची शक्यता हे चालू र्थिक वर्षात सरकारला दिल्या जाणाऱ्या अंतरिम लाभांशाबाबत देखील या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं सूत्रांनी सांगितलं

पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची जाहीर सुनावणी ाजपासून हेग इथल्या ातंरराष्ट्रीय न्यायालयापुढं होणार ाहे

भारताकडून हरीश साळवे बाजू मांडतील

तर एका नागरिकाचा मृत्यू झाला तर या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं मध्यरात्रीपासून पिंगलीना इथं शोधमोहीम सुरु केली

कुंभमेळ्याला भे देणा या परदेशी पर्या क्रांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे